जकार्ता क्वे आजपासून सुरू झालख्या डोनश्रिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय आव्हानाची मदार पी व्ही सिंधूवर कर्नाटक मधल्या बंडखोर आमदारांनी राजीनाम्यांबाबत दाखल कलिखा याचिक्कर सर्वोच्च न्यायालयानं आज आपला निर्णय राखून ठेक्ना आहा व्यायालय उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान निकाल जाहीर करणार आह अंडखोर आमदारांच्या पात्रत्यात आणि राजीनाम्यांबाबत विधानसभद्य अध्यक्ष रमध कुमार उद्यापर्यंत निर्णय घतीील असं त्यांचविकील ए एम सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितलं तर बंडखोर आमदारांच्या पात्रत्यावत निर्णय उद्या घस्ती यईंजे मात्र राजीनाम्याबाबत निर्णय आजच घ्यायचनिर्देश रमधी कुमार यांना द्यावत अशी विनंती बंडखोर आमदारांचक्रिकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला क्वी बंडखोर आमदारांच रिजीनाम चेलंबित ठर्कून विधानसभर्प अध्यक्ष एक प्रकार चेक्षपातीपणाच करत आहता असा युक्तिवादही रोहतगी यांनी कल्ना आपल्याला अपात्र घोषित करता यष्विसाठीच अध्यक्ष जाणून बुजून आपल राजीनामप्रिलंबित ठक्के आहक्त आणि अपात्रता टाळण्यासाठी राजीनामदिष्यात काहीही गैर नाही असं बंडखोर आमदारांनी न्यायालयात सांगितलं बंडखोर आमदारांच जिजीनाम मेजूर कलि तेर सरकार अल्पमतात यत्ती त्यामुळ डेहीप म्हणजद्व पक्षादक्ष काढून विश्वासदर्शक ठरावाच्या वळी बंडखोर आमदारांना सरकारच्या बाजूनच मतदान करणं भाग पडावं या हस्तूमे राजीनाम्यांवर निर्णय घ्यायलाअध्यक्ष टंगळ मंगळ करत आहृत्त असा युक्तिवादही या आमदारांनी न्यायालयात कला

संसद भवनात भाजपा खासदारांच्या झाल्खा बैठकीत त बोलत होत खासदारांनी आपापल्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या तक्रारींबाबत संबंधित अधिका यांशी चर्चा करावी तसंच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना द्यावी अशी सूचनाही प्रधानमंत्र्यांनी कली असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं

नीरज शखिर यांनी काल राज्यसभा तसंच समाजवादी पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता

केंद्रीय जल शक्ति मंत्री गजस्त्रि सिंह शख्वित यांनी आज आसामच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी कली

त्यावर अण्णाद्रमुक आणि द्रमुकच्या सदस्यांनी आज संसद गदारोळ कला त्यानंतर ही परीक्षा रद्द करुन पुन्हा सर्व प्रादशिक भाषांमध्विरीक्षा घण्यात यईत अशी घोषणा दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी कल्ली

गुरु पौर्णिमध्या दिवशी सर्व गुरु शिक्षक आणि मार्गदर्शकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभछ्छा दिल्या आहत्त समाजाच्या जडणघडणीत गुरुंचा मार्गदर्शकांचा फार मोलाचा वाटा असतो अशा गुरुवर्यांना माझा साष्टांग नमस्कार असं प्रतिपादन मोदी यांनी कलि